त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या तीन हजार अड्सष्ट झाली दरम्यान जिल्ह्यात काल रात्री दोन जणांचा या आजारानं मृत्यू झाला

अभिनेता सुशांतसिंह राजपुत मृत्यू प्रकरणात काळा पैसा वैध करण्यासंदर्भात ईडीने ही चौकशी सुरु केली आहे या प्रकरणी सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी यालाही ईडीने समन्स बजावलं आहे अंदमान आणि निकोबार बेटांसाठी तयार करण्यात आलेल्या पहिल्या भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल प्रकल्पाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं

चेन्नई ते पोर्ट ब्लेअर पोर्ट ब्लेअर ते लिटल अंदमान आणि पोर्ट ब्लेअर ते स्वराज द्विप या अंदमान निकोबारच्या मोठ्या भागांमध्ये आजपासून ही सेवा सुरू झाली निर्धारित मुदतीपूर्वी प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला तसंच या प्रकल्पामुळे सागरी व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला

या पार्श्वभूमीवर पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी हत्तींच्या संवर्धनावर आधारीत एका प्स्तिकेचं आज प्रकाशन केलं मानव आणि हत्ती यांच्यातल्या संघर्षावर आधारीत एका संकेतस्थळाचं उद्घाटनही जावडेकर यांनी आज केलं

भारतीय सैन्यानं या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं असून पाकिस्तानच्या गोळीबारात कोणीही जखमी झाल्याच व्रत्त नाही

राज्यातला सध्याचा सरासरी पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे आठ टक्क्यांनी कमी आहे

जलसंपदा विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे